देशातील चौथा आणि राज्यातील पहिला रेल्वे कोच शेल लातूर इथ तयार

गावांना स्मार्ट विलेजेसमध्ये परिवर्तित करण्यासाठी य्वकांनी गावाकडे वळण्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं आवाहन

नागपूर विभागातील पूरग्रस्त भागात न्कसानीचे फेर आराखडे सादर करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

पहिला कोच शेल देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी प्रकल्प लात्र इथे उभारला जात आहे या प्रकल्पातून मेट्रो कोच तयार करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे त्यानुसार रेल्वे कोच प्रकल्पात आज पहिला कोच शेल तयार झाल्याची माहिती संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे स्शिक्षित तरुणांना मराठवाड्यातच रोजगार उपलब्ध करून दयावा आणि मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी या उददेशाने राज्यात मंत्री म्हणून काम करीत असताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथे रेल्वे बोगी प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वे मंत्री पियृष गोयल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती

या नवीन उपक्रमाम्ळे प्रवासात आराम आणि गतिशीलतेच्या नवीन पर्वाची नांदी होईल चालकविरहित ट्रेन्स पूर्णपणे स्वयंचलित केल्या जातील ज्याम्ळे मानवी चुकांची शक्यता कमी होईल

या सोबतच एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइनवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड पूर्णपणे कार्यान्वित केले जाणार आहे देशातील कोणत्याही भागातून जारी केलेले रुपे डेबिट कार्ड असलेल्या व्यक्तीला ते कार्ड वापरून विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येईल

य्वा सदस्यांसाठी जिल्हास्तरावर ऑनलाईन पध्दतीने संसद घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरु य्वा केंद्राचे जिल्हा य्वा अधिकारी उदयवीर यांनी केले आहे सर्व जिल्हास्तर य्वा संसदेमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी चार मिनिटांचा वेळ मिळणार आहे

राज्यस्तरीय य्वा संसदेसाठी नागप्र जिल्हयात आयोजित स्पर्धेतून दोन विद्यार्थी निवडले जाणार असून राज्यातून तीन विद्यार्थी राष्ट्रीय य्वा संसदेसाठी निवडले जातील

संबंधित प्रवाशी विमानाने मूंबई येथे उतरल्यानंतर त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना प्ढील प्रवासासाठी सोडण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे त्यांच्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत

यशवंतराव केळकर य्वा प्रस्कार वितरण समारोहाचे रेशीमबाग येथील स्रेश भट सभाग़हात आयोजन करण्यात आले होते कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी बिहारचे य्वा कार्यकर्ते मनिष क्मार यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते हा प्रस्कार प्रदान करण्यात आला गडकरी यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना गावांना स्मार्ट व्हिलेजेस मध्येपरिवर्तित करण्यासाठी गावाकडे वळण्याच आवाहन केले त्यासाठी आपल्या खात्याच्या वतीने सर्व शक्य ती मदत करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले केंद्रीय पथक नागपूर नागपूर विभागात गेल्या ऑगस्टमध्ये आलेला पूर गेल्या शंभर वर्षात उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती होती हानी अपरिमित आहे मात्र केंद्राकडे पायाभूत स्विधाकृषी पश्धनाच्या न्कसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे मागणी करणे आवश्यक आहे त्याम्ळे केंद्राकडे अंतिम आराखडे पाठवताना रस्ते पाटबंधारे आणि पशधनाच्या न्कसानीची म्द्देसूद संदर्भ आणि आराखड्यांसह आकडेवारी सादर कराअशी सूचना केंद्रीय पथकाने केली आहे आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये यासंदर्भात विभागीय बैठक झाली

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हे पथक तीन दिवस पाहणी करून गेले होते त्यानंतर राज्य शासनाकडून झालेली प्राथमिक मदत पंचनामे आर्थिक मदत लोकांपर्यंत पोहचल्याची खातरजमा करणे आणि राज्य शासनाला पायाभूत स्विधांसाठी आवश्यक असणारी अतिरिक्त मदत मंजूर करणे यासाठी केंद्र शासनाला आर्थिक शिफारसी करण्याकरिता आंतरविभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक प्न्हा द्सऱ्यांदा पाहणीकरिता आले आहे

संजीव क्मार यांनी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीच्या आर्थिक आराखड्यावर केंद्रीय पथकाशी चर्चा केली विभागीय आय्क्तांनी यानंतर अधीनस्थ अधिकाऱ्यांना समितीच्या सूचनांप्रमाणे अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले यानुसार पुढील काही दिवसात केंद्र शासनाकडे मदतीची अधिकृत आकडेवारी पाठविली जाणार आहे

या अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त नागपूर येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला राज्याचे उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आदरांजली वाहिली

गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते त्यांच्या पार्थिव देहावर आज अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडले बांगलादेश तसेच कारगिल य्द्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता नागप्रात होणाऱ्या एअरो मॉडेल शोमध्ये त्यांचे समालोचन राहात असे

हवाई छायाचित्रणात ते तरबेज होते वाय्दलाच्या कॅलेंडरवर मोटे यांनी काढलेली छायाचित्रे राहत असत एक शैलीदार लेखक म्हणून ते ख्यात होते

प्रोहित यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत

नागपूर शहरात वातावरण प्राम्ख्याने निरश्र राहणार आहे